वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून समुद्राच्या अक्राळ विक्राळ लाटांनी किनारपट्टी हादरली आहे अजस्त्र लाटा आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीत झालेली वाढ यामुळे मालवण दांडी वायरी भागात काही ठिकाणी समुद्राच्या लाटांनी शिरकाव केला असून देवबाग मोबारवाडी इथली स्मशानभूमी समुद्राच्या लाटांनी गिळंकृत केली आहे वादळसदूश परिस्थितीमुळे मच्छीमारानी आपल्या होड्या सुरक्षित स्थळी हलवल्या आहेत मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला असून बंदरात तीन नंबरचा बावटा लावला आहे दरम्यान देवबाग किनाऱ्यावर समुद्राच्या अजस्त्र लाटांनी थैमान घातलं देवबाग डिंगेवाडी ते मोबारवाडीच्या पट्ट्यात बंधारा पार करून लाटा काल रात्री लोकवस्तीत घुसल्या त्यामुळे लोकांचं नुकसान झालं आहे नंदुरबार जिल्ह्यात काल वादळी वा यासह पावसानं जोरदार हजेरी लावली संध्याकाळी सहाच्या सुमाराला अचानक वेगानं आलेल्या वादळानं अनेकांची धावपळ उडाली यानंतर विजेच्या कडकडटासह पावसाला सुरवात झाली या पावसात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं अनेक ठिकाणी वाहतुक खोळंबली होती बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात शारा या गावात काल संध्याकाळी शेतात काम करणाऱ्या महिलेचा वीज पडून मृत्यू झाला

आज पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की गडचिरोली पोलिस मागील अनेक दिवसांपासून नर्मदाक्का आणि किरणकुमार यांचा शोध घेत होते दोघांना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले होते

आज आंतरराष्ट्रीय बालकामगार प्रतिबंधक दिवस आहे बालमजूरीची समस्या सोडवण्यासाठी सरकार विविध आस्थापनांचे मालक कामगार संघटना आणि कोट्यावधी लोक एकत्र येऊन मुलांना मदत करतात मुलांनी शेतात काम करण्याऐवजी आपलं स्वप्न साकार करण्यासाठी काम करावं ही या वर्षाची आजच्या दिवसाची संकल्पना आहे

खाजगी व्यापाऱ्यांसाठी तूरडाळ निर्यातीची मर्यादा चार लाख टनापर्यंत वाढवायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे ही मर्यादा ऑक्टोबरपर्यंत असून खुल्या बाजारातून दोन लाख टन मसूर खरेदी करण्याचे निर्देश सरकारनं नाफेडला दिले आहेत अन्नमंत्री रामविलास पासवान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला मोसमी पाऊस लांबल्यानं उत्पादन घटण्याची शक्यता असल्यानं तूर डाळीची उपलब्धता वाढवणं आणि दरवाढ रोखणं हा यामागचा हेतू असल्याचं पासवान यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं राज्यातल्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनाच्या पन्नास टक्के रक्कम सेवानिवृत्ती नंतर दरमहा निवृत्ती वेतन म्हणून देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत काल मुंबईत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या केंद्र सरकारनं जाहीर केलेली मानधनवाढ अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचंही त्या म्हणाल्या यवतमाळ जिल्ह्यात आज पहाटे नादूरुस्त ट्रकला भरधाव ट्रकनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात तीन जण ठार तर धडक देणाऱ्या ट्रकच्या चालकासह दोनजण जखमी झाले पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली आणि जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले परभणी महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांनी काल पालिकेच्या सर्व विभागांची मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागात नोडल अधिकारी म्हणून शहर अभियंता वसीम पठाण यांची नियूक्ती केली आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारणे शहरातल्या धोकादायक इमारतींची तपासणी रस्त्यांची दुरूस्ती नालेसफाई अशा अनेक मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या कल्पना कळवाव्यात असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे

युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतची क्रिकेट विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात निवड झाली आहे शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या स्पर्धेतल्या सहभागाबाबत अनिश्वितता निर्माण झाल्यानं पंत याची निवड करण्यात आली आहे भारतीय संघाच्या उद्या होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो इंग्लंडला भारतीय संघात दाखल होईल